केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं इंग्लंडकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

युपीए सरकारच्या काळात वित्तीय शिस्तीत सूट देण्यात आली आणि बँकींग यंत्रणेला बेहिशेबी कर्ज द्यायला सांगण्यात आलं मात्र त्यामुळे बँका संकटात येतील हा विचारही केला गेला नाही असं जेटली म्हणाले

मदतकार्यामध्ये आता अन्नपदार्थ पाणी औषधं पुरवण्यावर तसंच जीवनावश्यक सेवा पूर्ववत करण्यावर भर द्यावा असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीनं दिले आहेत

तज्ज्ञ डॉक्टरांची सहा पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत एअर इंडियाच्या विमानातून मदत साहित्याची वाहतूक विनामूल्य केली जाणार आहे

हेलिकॉप्टरवरुन रणगाड्यांवर मारा करु शकणारं हे क्षेपणास्त्र जैसलमेरच्या चंदन पर्वतरांगांमध्ये वापरण्यात आलं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचं या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केलं आहे या क्षेपणास्त्रामुळं भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली मात्र अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नसल्याच्या निषेधार्थ राज्यभर मॉर्निंग वॉक काढून जाब विचारण्यात आला पुणे इथं अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीनं निषेध फेरी काढण्यात आली दाभोलकर यांच्या हत्येमागच्या मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर पकडण्याची मागणी यावेळी करण्यात आली हमीद दाभोलकर मुक्ता दाभोलकर यावेळी उपस्थित होते लातूर शहरातही निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला

आज पहाटे ही आग लागली अग्निशमन दलानं आग विझवण्याचा प्रयत्न केला

शहरात आज सकाळपासून पाऊस पुन्हा सुरु झाला आहे लातूर शहरातही आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे

उपान्त्यपूर्व फेरीत विनेशचा सामना कोरियाच्या किम ह्यून जो बरोबर होणार आहे बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूच्या नेतृत्वातल्या भारतीय महिला संघाला आज उपान्त्यपूर्व फेरीत जपानकडून तीन एक असा पराभव पत्करावा लागला तर के श्रीकांतच्या नेतृत्वाखालच्या पुरुष संघाचा सामना इंडोनेशियाविरुद्ध होणार आहे या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एक सुवर्ण एक कांस्य आणि एक रौप्य पदक पटकावत पदक तालिकेत आठवं स्थान मिळवलं आहे चीन पहिल्या जपान दुसऱ्या तर दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावर माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे